लोकशाही हा दोन्ही देशांमधल्या मजबूत संबंधांचा पाया असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात उभय देशांमधले संबंध अधिक दृढ झाले त्यांच्या भारत दौ यामुळे द्विपक्षीय संबंधाचं नवं पर्व स्रु झाल्याची भावना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली अमेरिका नेहमीच भारताचा सच्चा आणि निष्ठावंत मित्र राहील भारतानं केलेल्या भव्य स्वागतानं आपण भारावून गेलो आहोत असं ट्रम्प यावेळी म्हणाले भारताची प्रगती आणि भारताची एकता संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी असून अमेरिकेला भारताचा आदर वाटत असल्याचं ते म्हणाले दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एकत्रितपणे काम करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं यावेळी त्यांनी महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी विवेकानंद यांचं स्मरण करुन भारतीय जनतेशी व्यक्तीगत पातळीवर जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आज द्पारी पावणे बाराच्या स्माराला अहमदाबाद विमानतळावर ट्रम्प आणि त्यांच्या क्टूंबियांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं त्यानंतर ट्रम्प आणि मोदी यांनी रोड शो मध्ये भाग घेतला आणि नंतर साबरमती आश्रमाला भेट दिली आश्रमात ट्रम्प यांनी चरख्यावर सूत कताईचाही प्रयत्न केला अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीम्ळे या दोन्ही देशातले मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ होतील असं भारत अमेरिका संबंधीच्या अभ्यासक निकी हेली यांनी म्हटलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प आपल्या क्टुंबियासमवेत भारताच्या दौ यावर आहेत ही आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे असं हेली यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे मोदी आणि ट्रम्प यांच्यातली ही भेट ऐतिहासिक ठरणार असून या भेटीत व्यापार संबंध ऊर्जा करार आणि संरक्षण विषयक करार होणार आहेत असं व्हाईट हाऊसचे माजी अधिकारी पिटर लवॉय यांनी म्हटलं आहे ग्रामसमूह स्धारणा योजनेच्या यशस्वितेम्ळे आणखी एक हजार ग्रामसमूह निर्माण करायचा सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय ग्राम विकास मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितलं शयामाप्रसाद म्खर्जी रुर्बन मिशनच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित तोमर नवी दिल्ली इथं बोलत होते ग्रामसमूहांच्या सुधारणांसाठी नागरिकांच्या समन्वयाची आवश्यकता आहे

प्रधानमंत्री किसान सन्माननिधी योजनेला आज एक वर्ष पूर्ण झालं गेल्यावर्षी उत्तर प्रदेशातल्या गोरखपूर इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या योजनांचा शुभारंभ केला होता या योजनांन्सार वर्षाला एकूण सहा हजार रुपये तीन टप्प्यामधे शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा होतात

महाराष्ट्रातल्या सताधारी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांमधे मतभेद असल्याचा भाजपाचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावला आहे ते आज आघाडीतल्या शिवसेना राष्ट्रवादी कॉग्रेस आणि कॉग्रेसच्या आमदारांच्या बैठकीत बोलत होते गेल्या तीन महिन्यात तिन्ही पक्षांमधे चांगला समन्वय आणि सहकार्य राहीला आहे ते आणखी मजबूत करूया असं ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी तसंच काँग्रेस नेतृत्वाशी आपला सतत संपर्क असून भाजपाच्या मतभेदाच्या वावड्यांवर विश्वास ठेवू नये असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमनं जम्मू कश्मिरच्या उच्च न्यायालयाचा न्यायाधिश पदी तीन न्यायिक अधिका यांच्या नावांना मान्यता दिली आहे विनोद चव्वर्जी कौल संजय धर आणि प्नीत ग्प्ता यांचा त्यात समावेश आहे नागरिकत्व स्धारणा कायद्याविरोधात दिल्लीतल्या शाहीन बाग इथं स्रु असलेल्या आंदोलनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या संवादकांनी आज आपला अहवाल बंद लिफाफ्यात न्यायालयात सादर केला अष्ठव्होकेट साधना रामचंद्रन आणि अष्ठव्होकेट संजय हेगडे यांची सर्वोच्च न्यायालयानं संवादक म्हणून निय्क्ती केली आहे त्यांनी आपला अहवाल न्यायमूर्ती एस

कौल आणि न्यायमूर्ती के

जोसेफ यांच्या खंडपीठाकडे आज सपूर्द केला याप्रकरणांची पुढची सुनावणी येत्या ब्धवारी होणार आहे दिल्लीच्या ईशान्येकडच्या भागात कायदा आणि स्व्यवस्था प्रस्थापित करण्याची सूचना नायब राज्यपाल अनिल बैजल यांनी पोलीस आय्क्तांना केली आहे या भागातल्या परिस्थितीवर बारकाईनं नजर ठेवावी असंही बैजल यांनी ट्विटर संदेशात बजावलं आहे

राष्ट्रकूल क्रीडा संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या लंडन इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे या स्पर्धा चंदीगड इथं होणार आहे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्राद्भावाम्ळे चीन संसदेचं येत्या चार मार्चला स्रु होणारं वार्षिक अधिवेशन प्ढं ढकलण्यात आलं आहे

इराकमधे कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला आहे इराकमधल्या दक्षिण नझाफ या शहरात तो राहतो कोरोनाचा पहिला रुग्ण निश्चितच झाल्यानं नजाफमधल्या धार्मिक कार्यक्रमासाठी जाणा या विदयार्थ्यांना रोखण्यात आलं आहे

अबॉट या वैद्यकीय क्षेत्रातल्या कंपनीनं इन्फय्एंझा अर्थात शीतज्वरावर नवीन लस तयार केली आहे ही लस शीतज्वराला कारणीभूत चार प्रकारच्या विषाणूवर मात करण्यासाठी फायदेशीर ठरते